जम्मू कश्मीर खो यांतील निर्बंध हटवल्यानंतर आज प्रथमच माध्यमिक शाळा पुन्हा सुरु होत आहेत प्राथमिक शाळा मागील सोमवारीच पुन्हा सुरु झाल्या आहेत शिल्या शाळांच्या स्थितीविषयी बोलताना कश्मीरचे शिक्षण संचालक युनुस मलिक यांनी सांगितलं की गेल्या एक आठवङ्यापासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीतही लक्षणीय सुधारणा झाली आहे दरम्यान उद्या आणखी दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील निर्बंध उठवण्यात येणार आहेत

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचं पथक जम्मू कश्मीर दौ यावर असून या मंत्रालयाचे सयिव शैलेश यांनी काल श्रीनगर शै राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली राज्यातल्या सामाजिक आणि आर्थिक विकास अल्पसंख्याक समाजाची उन्नती आणि युवावर्गासाठी कौशल्य विकास करण्याच्या उद्देशानं शक्य त्या सर्व उपायांची चाचपणी करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं जम्मू कश्मीरच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं आणि शिल्या जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ पोचवणं यावर आपला भर असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारच्या विकास योजना आणि प्रकल्प कें कसे राबवता येतील याविषयी पाहणी करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाचं पथक सध्या दोन दिवसांच्या दौ यावर आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बीमल जालान समितीनं सुधारित आर्थिक भांडवली आराखड्याचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्याची शिफारस केली आहे

रिझर्व्ह बँकेनं समितीचा अहवाल प्रसिद्ध करताना पुढल्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेचा लेखावर्ष जुलै ते जून ऐवजी एप्रिल ते मार्च करावं अशी सूचना केली आहे यामुळे रिझव्हं बँकेकडून अंतरिम लाभांश देण्याची गरज भासणार नाही रिझव्हं बँकेच्या केंद्रीय मंडळानं जालान समितीच्या सर्व शिफारशी स्वीकारल्या आहेत

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर भानुमती आणि ए

बोपण्णा यांच्या पीठानं माजी मंत्री पी चिदंबरम यांच्या अटकेपासून सुरक्षेचा कालावधी वाढवला आहे ते आज सत्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहेत ज्यात पी घिदंबरम यांच्या वतीनं त्यांच्या कोठडीसाठी दिलेल्या आव्हानाचा समावेश आहे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांच्या चौकाशीदरम्यान त्यांना विचारलेल्या प्रश्नांपी आणि धिदंबरम यांनी दिलेल्या उत्तरांची लेखी प्रतिसाठी अर्ज केला आहे सक्त वसुली संचालनालयाच्या वतीनं बाजू मांडणारे महाधिवका तुषार मेहता यांनी सांगितलं कि ते या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान उत्तरं देतील जम्मू कश्मीमधे पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार अणि मॉर्टर्सने मारा करुन पाकिस्ताननं काल पुन्हा युद्धबंदीचं उल्लंघन केलं

भारतीय सेनेनं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण प्रवक्त्यानं म्हटलं आहे

यावेळी ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे काही माजी तसंच विद्यमान सचिव ज्येष्ठ अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आयोग मध्यस्थांसाठीचे नियम ई वाणिज्य व्यवहार नियमावली भुलवणा या जाहिराती उयादी विषयांवर व्यापक चर्चा झाली सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रात पाच कोटी नवीन रोजगार निर्माण करण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय सुक्ष्म लघू आणि उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे काल मुंबईत खादीवरील एक परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले

खादी क्षेत्र मजबूत करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला देशातील बहुतांश लोक खादीवर अवलंबून आहेत खादीच्या उत्पादन रचना फॅशन आणि प्रक्रियेत आधुनिकता आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली खादीला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्रानं पुढे यावं असं आवाहन गडकरी यांनी केलं यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत असल्याचं ते म्हणाले

देशाचा आर्थिक विकास आणि प्रगती झपाट्यानं होण्यासाठी कुशल मनुष्यबळ हा महत्वाचा घटक असल्याचं ते म्हणाले आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा क्वे सुवर्ण भारत ट्रस्टच्या संकुलात आयोजित आंध्र प्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाच्या प्रदर्शनांच उद्घाटन करताना ते बोलत होते बदलत्या जीवनात नवीन संकल्पना आणि दृष्टीकोन समोर येत असून भारत प्रशांत क्षेत्र हे त्यापैकीच एक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे मॉस्को ध्वें वल्दाई संवाद क्लबच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले भारत प्रशांत क्षेत्र ही आपली जीवनरेषा असून व्यापार आणि समृद्दीचा महामार्ग आहे या क्षेत्रात चीनच्या वाढत्या लष्करी कारवायांच्या पार्शंभूमीवर भारत अमेरिका आणि अन्य जागतिक शक्ती हे क्षेत्र मुक आणि खुलं करण्याच्या गरजेवर भर देत आहेत जयशंकर यांचं काल दोन दिवसाच्या रशिया दौ यासाठी मॉस्को िव आगमन झालं आज ते रशियाचे परराष्ट्रमंत्री सरगेई लावरोफ यांची भेट घेणार आहेत चार ते सहा सप्टेंबरदरम्यान व्लादिवस्तक क्रिं पूर्व आर्थिक मंचाची बैठक होणार असून या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या पार्शंभूमीवर जयशंकर रशिया दौ यावर आले आहेत देशाच्या पहिल्या पोलीस महासंचालिका कांचन चौधरी यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं

आज त्यांच्या पार्थीव देहावर वरळी शिल्या स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील

त्यांनी अतिशय संवेदनशील प्रकरण लीलया हाताळली होती

दिव्यांग व्यर्तींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे देण्यात येणा या रोख बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे तसंच त्यांच्या मार्गदर्शक तत्वांमधेही सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार आता जागतिक स्तरावरील स्पर्धातल्या तसंच आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीची मान्यता असलेल्या स्पर्धांमधल्या विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत

जलतंत्रज्ञान कौशल्यात एस अश्वथ नारायणने सुवर्ण वेब तंत्रज्ञानात प्रणव नुतलपतीने रजत तर ज्वेलरी अँड ग्राफिक डिझायनिंग तंत्रज्ञानात संजॉय प्रामाणिक आणि ब्वेता रतनपुराने प्रत्येकी कांस्य पदकाची कमाई केली आहे

मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे